हे काम कोणता विभाग करणार याचा निर्णय अजून झालेला नाही अशी माहिती आमदार माधुरी मिसळ यांनी आज प्ण्यात पत्रकार परिषदेत दिली सिंहगड रस्ता परिसरातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विठ्ठलवाडी ते माणिकवाग दरम्यान नवीन उड्डाणपूल प्रस्तावित आहे

जलशक्ती अभियानात सर्व घटकांचा व्यापक सहभाग आवश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं या अभियानाची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी नागरिकांमध्ये त्याचा सकारात्मक संदेश जावून त्यांचा सहभाग मिळावा यासाठी विविध यंत्रणांनी स्थानिक पातळीवर नियोजन करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत प्णे जिल्ह्यातील शिरूर आणि प्रंदर तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे या अनुषंगाने या अभियानाची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते

दिपक म्हैसेकर यांनी केलं हाय राईज कमिटीचे पुनर्गठन करण्यात आलं असून या समितीची पहिली बैठक डॉ म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते त्याला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत

प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे हे निरीक्षक मुलाखती घेऊन आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला देणार आहेत अशी माहिती महाराष्ट प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अँड

राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व शासकीय निमशासकीय तसंच खासगी क्षेत्रातल्या कायद्याअंतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांकडील मन्ष्यबळाबाबत माहिती मागवण्यात आली आहे

प्ण्यातील कंपन्यांमध्ये कामाला असलेल्या आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांची माहिती कंपन्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयास कळवावी अन्यथा कारवाईचा इशारा पुणे विभागाच्या भविष्य निधी कार्यालयाने दिला आहे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे यांनी लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉजीच्या वतीनं पृण्यात व्हिजन अर्ध मॅरेथॉन या अनोख्या स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अनुराग कोंकर राधा कौंसदीकर सुखदेव सिंग अंजेला पंत आणि तन्मया करमरकर या धावपट्नी आपापल्या गटात विजेतेपद पटकावलं

आज झालेल्या सामन्यात मुलांच्या गटात डेक्कन जिमखाना संजय सावंत बास्केटबॉल अकादमी आणि ऑर्चिड तर मुलींच्या गटात विद्या व्हॅली अभिनव आणि दस्तुर या संघांनी आपापल्या प्रतिस्पध्यांवर मात करत आगेक्च कायम राखली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत